पूर्ण करू अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून बोलताना ग्वाही महाराष्ट्राला द्वष्काळाच्या फेथ्यातून मुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

विदर्भात ठिकठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

आणि रक्षाबंधनाचा सण सर्वत्र पारंपारीक पदधतीनं साजरा

भविष्यातील जलसंकटाला तोंड देण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं

येत्या दोन ऑक्टोबर पासून प्लास्टिक मुक्ततेच्या दिशेने सर्वांनि पाऊल उचलून या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं

दारिद्रय निर्मुलनासाठी गेल्या पाच वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत

लोकशाही दृढ करण्यासाठी संसद आणि विधानसभांनी आदर्श कामकाजाचं उदाहरण घालून दिलं पाहिजे मतदारांनी टाकलेला विश्वास निवडून आलेल्या सदस्यांनी सार्थ ठरवावा राष्ट्र निर्माणाच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक संस्था आणि प्रत्येक संबंधिताने एकज्टीने काम करण्याची आवश्यकता असते यासाठी हे महत्वाचं आहे

आपल्या समाजाला आकार देण्यात य्वकांचा प्ढाकार वाढत आहे युवकांच्या उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी देशातल्या विद्यालयात जिन्नासा जागृत करण्यासाठी पोषक वातावरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे असंही राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाले कोकणातून सम्द्रात वाहन जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच वव्वगंगेतून वाहन जाणारे पाणी वव्वगंगा नळगंगा बोगदयाच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दृष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगून म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र द्ष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार आज स्वातंत्र्यदिनी पुन्हा व्यक्त केला भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालयात झालेल्या म्ख्य शासकीय समारंभात म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते राज्य शासनाने जलय्क्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केलाअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीअसे असताना गेल्या तीन चार वर्षात कमी पावसामुळे काही भागात द्ष्काळाचे संकट अनुभवले आहे

एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतीमानतेने पूर्ण करुन संपूर्ण महाराष्ट्र द्ष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकावत असतानाच जम्मू श्रीनगर तसेच लडाख मध्येही डौलाने आणि अत्यंत मुक्त वातावरणात फडकावला जात आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि संसदेचे अभिनंदन केले आगामी पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन विशेष सहाय्य वनेमंत्री तथा चंद्रप्र जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले

संबका साथ संबका विकास हा संरकारचा नारा असून शेवटचा माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू समजून सरकार काम करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज गडचिरोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात केल अमरावती इथं भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित विभागीय आय्क्त कार्यालयात मृख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडला प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा याप्रसंगी पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील कारंजा येथील पोलीस मुख्यालय मव्वानावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ

त्यांनी आपल्या भाषणातून गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाकरिता शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायती स्वयंसेवी संस्था यांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मागील आठवड़यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता यवतमाळकरांनी मदतीचा हात समोर करावा असे आवाहन यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले

रस्ते पाणी वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत स्विधांम्ळे नागप्रसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आणि दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शक्षणिक संस्थांमुळे जगातील आणि देशातील विदयार्थी इथं आकृष्ट होत आहे त्यामुळेच एज्युकेशन हब म्हणून नागपूरची सर्वत्र ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकळे यांनी केले ते नागप्रच्या विभागीय आयक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा प्रसंगी बोलत होते यावेळी प्रस्कार प्राप्त विद्यार्थी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला

नागपूर महानगपालिकेत स्वातंत्र दिना निमित ध्वजारोहण शहराच्या प्रथम नागरिक महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली तसेच चांगले काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर तसेच महानगर पालिका आय्क्त अभिजित बांगर यांच्या हस्ते करण्यात आला

स्थानिक स्रेश भट सभागृहात उद्या संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होईल

बहिर्णींनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि रंगीबेरंगी राख्या भावाच्या मनगटावर बांधून त्याच्या दिर्घायुष्याची आणि प्रगतीची इच्छा व्यक्त केली